मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचं पथक दाखल

शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेसाठ आघाडविल्या घटक पक्षांन पाठिंबा दर्शवल्यानंतर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवाद क्रॉंग्रेसच अंयुक्त बैठक आज मुंबईत सुरु झाली या बैठकीला शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे शिवसेना नेते एकनाथ शिंदे सुभाष देसाई तर काँप्रेसकडून काँप्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खगें आणि काँप्रेस सरचिटणसि वेण्गोपाल यांच्यासह प्रदेश काँप्रेसचे नेते आणि राष्ट्रवाद किँप्रेसचे शरद पवार अजित पवार जयंत पाटलि आणि अन्य नेते उपस्थित होते त्यापूर्वी आज सकाळपासूनच शिवसेना काँप्रेस आणि राष्ट्रवाद आ तव्हि पेक्षांच्या नेत्यांच्या आणि आमदारांच्या बैठकांचं सत्र सुरू होतं काँग्रेस आणि राष्ट्रवाद केंग्रेसच्या नेत्यांच आघाडविल्या मित्रपक्षांश केर्चा केला या मित्रपक्षांन शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेला पाठिंबा दिल्याचं राष्ट्रवादाकिँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलि यांना विंठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं सकाळी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रा निवासस्थाना शिवसेना नेते आणि आमदारांचा बैठक झालातर राष्ट्रवादखिं नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थाना राष्ट्रवादछ्या नेत्यांचा केठक झाला विधिमंडळात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखालाकेंप्रेस आमदारांचा केठक झाला मुख्यमंत्रा शिवसेनेचाच राहळि काँग्रेस आणि राष्ट्रवादाक्रॉंग्रेसनं मुख्यमंत्रपिदावर दावा केलेला नाहा असं काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांना आज माध्यमांश बोलताना सांगितलं उद्वव ठाकरे मुख्यमंत्र व्हावेत हा आघाडविल्या दोन्ह पिक्षांचा आग्रह आहे असं त्यांन झांगितलं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल शिवसेना आणि आघाडीच्या बैठकीत सर्वसहमत झाल्याचं शरद पवार यांन या बैठकीनंतर सांगितलं सत्ता स्थापन करण्यासंदर्भात सकारात्मक आणि योग्य दिशेनं चर्चा सुरु आहे असं उद्दव ठाकरे यांना माध्यमांना सांगितलं यासंदर्भात उद्या वार्ताहर परिषदेत स्पष्ट होईल असं ते म्हणाले सत्ता स्थापनेबाबत भाजपाकडून कोणताह विस्ताव आला नसल्याचं स्पष्ट करत पुढच पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्र केहाराष्ट्रात असेल असं शिवसेना खासदार संजय राऊत यांन आंगितलं आज सकाळ झितलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते काँप्रेसच अजूनह शिवसेना यूतविबत कोणतहि अधिकृत घोषणा नाहि काँप्रेसने आपल अधिकृत भूमिका स्पष्ट करावा असं मत वंचित बहुजन आघाडच्चिनेते प्रकाश आंबेडकर यांना अकोला इथं वार्ताहर परिषदेत व्यक्त केलं राष्ट्रवादाचेक्ष बिनबुडाचा आहे आणि तो कोणत्याहा बाजूनं जाऊ शकतो असा आरोपह उत्यांन किला

राज्यातल्या महानगरपालिकांच्या महापौरपद आणि उपमहापौरपदाच्या निवडणुका आज झाल्या

पुण्याच्या महापौरपद आजपाचे मुरल र मोहोळ विजयी झाले

नागपूरच्या महापौरपद भाजपाचे संदप्ति जोशा तर उपमहापौरपद मानिषाताई कोठे यांच आज बहुमतानं निवड झाल अमरावतीच्या सोळाव्या महापौरपद भाजपाचे चेतन गावंडे आणि उपमहापौरपद क्रिसम साहू निवडून आले लातूरच्या महापौरपद किंग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांचा निवड झालाअसून त्यांनाआजपाच्या शैलेश गोजमगुंडे यांचा दोन मतांनाराभव केला भाजपाचे नगरसेवक चंद्रकांत बिराजदार आणि गिता गौड या दोन नगरसेवकांना क्रॉंग्रेसला मतदान केलं परभणी महापौरपद क्रॉप्रेसच्या अनिता सोनकांबळे तर उपमहापौरपद क्रॉप्रेसचे भगवान वाघमारे याच निवड झाल आहे तर अकोला महापौरपदा आजपाच्या अर्चना मसने आणि उपमहापौरपदा आजेंद्र गिरा आंच्या नावावर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज शिक्कामोर्तब झालं नाशिक महापौर निवडणुकीत भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सतश्री कुलकर्णी यांच श्रिनविरोध निवड झाल आहे शिवसेनेच्या चारह ईच्छुकांसह काँग्रेसनंह माघार घेतली होती तर उपमहापौर पद भिकुबाई बागुल यांच मिवड झाल आहे उल्हासनगरच्या महापौरपद शिवसेनेच्या लिलाबाई अशान विजया झाल्या आहेत त्यांन भाजपाचे जक्म इदनान आंचा पराभव केला तर महापौरपद शिपाईचे भगवान भालेराव यांच भिवड झाल आहे

पिंपरी चिंचवडच्या महापौरपद आजपाच्या उषा ढोरे तर उपमहापौरपद तुषार हिंगे यांच निवड झाल आहे लातूर महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसकडून लोकशाहचा गळा घोटण्याचं काम करण्यात आलं असा आरोप भाजपा नेते आणि माज मेत्र सिंभाज पिटल्वि निलंगेकर यांन क्रिला आहे नंदुरबारमध्ये नवापुर तालुक्यातुन जाणा या पेट्रोलक्ष्म कंपनच्या पाईपलाईनला विरोध करत आज संतप्त शेतक यांनक्ष पाईपलाईनचं काम बंद पाडलं आहे

व्हातिरुपगल आणि कृषा विभागाचे संचालक डॉ

शेतकर शेतमजुरांना भरवी मदत मिळण्यासह शेतव्या प्रशंबाबत वंचित आघाडत्रिंके आज अकोला जिल्हाधिकारा कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला

कोकणातल्या चिपळूण या त्यांच्या मूळ गाव त्यांचा आज दफनविध करण्यात आला मराठवाडा नामांतर आंदोलनात दलित आणि उपेक्षितांच्या हक्कांच्या चळवळत्त्वि आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता हमवि दलवाई यांच्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाने हाती घेतलेल्या मुस्लिम तलाकपिडत्ति महिलांच्या प्रश्नावर त्यांना जैटाने बाजू मांडला होता उपेक्षित सफाई कामगारांच्या जक्रिाचा अभ्यास करुन महंमद खडस यांन उच्चेष्ठ कार्यकर्ते अरुण ठाकूर यांच्यासोबत नरकसफाईच ग्रीष्ट हे पुस्तक लिहिलं आहे मराठ मृत्तपत्रसृष्टत्ति अग्रलेखांचे बादशाह म्हणून ओळख असलेलं दैनिक नवाकाळचे जेष्ठ संपादक आणि जेष्ठ लेखक नव्विंठ खाडिलकर यांचं आज पहाटे मुंबईतल्या खाजगी रुग्णालयात अल्पशा आजारानं निधन झालं

त्यांच्या पार्थिवावर आज दुपार मिरत्तिलाइन्स इथल्या चंदनवाड स्मशानभूमत्ति अंत्यसंस्कार झाले

बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजछा निर्णय घेतला खरा पण त्यांचे सर्व गड झिटपट बाद झाले ईशांत शर्मानं सर्वाधिक पाच गड बाद केले संपूर्ण राज्यात काल हवामान कोरडं होतं येत्या दोन दिवसात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मुंबई आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे